केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह एस

अहलुवालिया बाबुल सुप्रियो काँग्रेसचे सलमान खुशिंद श्रीप्रकाश जायस्वाल असे काही प्रमुख नेते या टप्प्यात नशीब आजमावत आहेत

पालघर भिवंडी ठाणे कल्याण नाशिक दिंडोरी धुळे नंद्रबार मावळ शिर्डी आणि शिरूर या मतदारसंघात मतदान सुरू आहे अनेक ठिकाणी सकाळी रांगा लागल्या होत्या मुंबईत मतदानाचा उत्साह असला तरीही मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागत असल्याचं दिसून आलं

राज्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचं समजतं

नंदूरबार मतदारसंघात नवापूर दोन क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान यंत्राबाबत तक्रारी आल्या होत्या कल्याण मतदारसंघातल्या अंबरनाथ कळवा डोंबिवली कल्याण उल्हासनगर आणि मुंब्रा इथं मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या

आता तिथं मतदान सुरळीत सुरू आहे

धुळे तालुक्यातल्या गरताड आणि शिंदखेडा तालुक्यातल्या हातनूर इथं मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या मात्र त्या तात्काळ दूर केल्या असून आता तिथं सूरळीत मतदान सुरू आहे

शिर्डी मतदारसंघात चांदेगाव इथं मतदानयंत्रात बिघाड झाल्यानं मतदान तब्बल पावणेदोन तास बंद होंतं तेवढा वेळ वाढवून देण्याची मागणी स्थानिकांनी केली होती भारतातील लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन आणि कॅनडियन उच्चायुकालयाचं शिष्टमंडळ आज मुंबई जिल्हा लोकसभा मतदारसंघात पाहणी करायला येत आहे

लोकसभा निवडणुकीच्या राज्यात शेवटच्या टप्प्यातल्या सतरा मतदारसंघात मुंबईच्या सहा मतदारसंघासह राज्यात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नामवंत व्यर्सींनी आज मतदान केलं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विलेपार्ले इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला ध्रळ्यात केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यानी सहपरिवार मतदान सकाळीच केलं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यानी वांद्रे इथं मतदान केलं प्रसिद्ध अणुवैज्ञानिक आणि निवडणूक आयोगाचे ब्रँड अम्बॅसेडर डॉ अनिल काकोडकर यांनी ठाण्यातल्या एलआयसी मंडल कार्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पेडर रोड परिसरात मतदान केलं माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांनी लोणी इथं मतदान केलं अभिनेत्री प्रियांका चोप्रा माधुरी दीक्षित कवी गुलजार यांच्यासह प्रख्यात गायिका आशा भोसले अभिनेते अनुपम खेर आमिर खान किरण राव रेखा दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक तारेतारकांनीही आपापल्या मतदारसंघात मतदानाला हजेरी रावली अभिनेते अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपट्र सचिन तेंडुलकर यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मतदान केलं तर अभिनेत्री हेमामालिनी जावेद अख्तर शबाना आझमी सोनाली बेंद्रे यानीही मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे आनंद परांजपे यांनी मतदान केलं

मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदान केलं

शिर्डी मतदारसंघात काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर इथं तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे या त्यांच्या गावी मतदान केलं

मावळ मतदारसंघासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांनी गव्हाण इथं मतदानाचा हक्क बजावला

अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष दलितमित्र प्रभाकर रुपवते यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित चळवळीतले ते अग्रणी नेते होते

देशातल्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आहे गुजरातमधे अनेक भागात विशेषताः कच्छमधे उष्णतेची तीव्र लाट आहे